ओदिशा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता याबाबतची याचिका सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर दाखल करुन तातडीनं सुनावणी करण्याची विनती करतील

दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बर्फिी यांनी राजीव कुमार यांच्यावरच्या कारवाईचा निषेध केला असून कुमार यांच्या पाठिंब्यात धरणं दिलं आहे

बंगाल सरकारच्या या कृत्तीमुळं थेट संविधानावर आघात झाला असून त्यामुळं मुख्यमंत्र्यांची हुकुमशाही प्रवृत्ती दिसून येते जम्मू कश्मिरमधील दहशतवादाचं कंबरडं मोडण्यास केंद्रसरकार सज्ज असून त्यासाठी सर्व शर्किनिशी लढा देऊ असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे श्रीनगरमधे विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी झाल्यानंतर आयोजित सभेत ते काल बोलत होते सर्जीकल स्ट्राईकच्या माध्यमातून आपण दहशतवादाची समस्या सोडवण्याचं नवं धोरण जगाला दाखवून दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं काश्मीर खो याचं पुनवर्सन करण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे असं ते म्हणाले

याशिवाय कुपवाडा बारामुल्ला आणि किश्तवाड जिल्ह्यात उभारण्यात येणा या तीन मॅडेल पदवी महाविद्यालयांचं भूमीपूजनही यांच्या हस्ते झालं

लडाख मधल्या पहिल्या महिला विद्यापीठाचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते झालं रस्त्यांचा सुरक्षित वापर करुन अपघात मुक्त प्रवासाकरता नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं आजपासून रस्ते सुरक्षा सत्पाहाचं आयोजन केलं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीवर्षांचं औचित्य साधून नवी दिल्लीत राजघाट इथून एका मोटर रस्ती द्वारे या अभियानाला सुरुवात होईल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी या रस्तीला हिरवा झेंडा दाखवतील ही रस्ती महात्मा गांधींशी संबंधित देशातल्या सर्व स्थळांना भेट देऊन बांगलादेश आणि म्यानमारला रवाना होईल

ओदिशा विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून भुवनेशर इथं सुरु होत आहे राज्यपाल प्राध्यापक गणेशलाल यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला प्रारंभ होईल

अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणानं होईल त्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल असं विधानसभा अध्यक्ष राजीव बींदल यांनी सांगितलं राज्यपालांच्या अभिभाषणांनंतर उद्यापासून गुरुवापर्यंत जय राम ठाकूर यांचं सरकार शनिवारी अर्थसंकल्प सादर करेल असंही अध्यक्षांनी सांगितलं

असं केंद्रीय मंत्री के जे अलफॉंस यांनी सांगितलं

जागतिक पर्यटन परिषदेच्या अहवालानुसार पर्यटन क्षेत्रात भारत तिस या स्थानावर आहे

असमचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल या प्रसंगी उपस्थित होते

ते आकाशवाणीच्या एका कार्यक्रमात बोलत होते

कुंभमेळ्या अंतर्गत शाही स्नानाचं दुसरं पर्व आज प्रयागराज इथं सुरु झालं मौनी अमावस्येनिमित्त होणा या या पवित्र स्नानासाठी गंगा यमुना सरस्वती संगमावर भाविकांनी पहाटेच गर्दी केली

मौनी अमावस्येनिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत शाही स्नानाच्यावेळी संगम परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्रपती भवनात वार्षिक उद्यानोत्सवाचं उद्वाटन करतील

या वर्षीपासून सहलीसाठी ऑनलाईन बुकींगची सोय उपलब्ध आहे

यावर्षीच्या उद्यानोत्सवाचं मुख्य आकर्षण ट्युलीप परदेशी फुलझाडांचे ताटवे हे आहे आज जागतिक कर्करोग विरोधी दिन सर्वत्र पाळण्यात येत आहे कर्करोगाच्या भयानकतेबद्दल लोकजागृती आणि कर्करोगाविषयी माहितीचं आदानप्रदान या दिवशी करण्यात येतं मी आहे आणि मी असेन ही यंदाच्या कर्करोग विरोधी दिनाची संकल्पना आहे या संकल्पनेवर आधारित त्रैवार्षिक अभियानांचं आयोजन आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटनेनं केलं आहे अमेरिकेनं कैद केलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा ताबा आज भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला मिळेल असा विश्वास भारताचे अमेरिकेतले राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी व्यक्त केला आहे अमेरिकेत एका बोगस विद्यापीठात प्रवेश घेतल्याच्या प्रकरणावरुन अमेरिकी अधिका यांनी काही भारतीय विद्यार्थ्यांना अटक केली आहे भारताचं या घटनेकडे पूर्ण लक्ष असून परराष्ट्र व्यवहार मंत्रालय या विद्यार्थ्यांच्या पाठिशी आहे असं शृंगला यांनी वॉशिंग्टन इथं दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं

आपल्या घरच्या मैदानावर खेळणा या प्रज्नेशला या स्पर्धेत बहारदार खेळी करुन मानांकनात सुधारणा करण्याची संधी आहे